गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर परींकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पणजी मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळयेंकर आणि गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांनी सकाळी मतदान केलं काँप्रेसचे उमेदवार बाब्रश मोन्सेरात आणि आम आदमी पक्षाचे वाल्मिकी नाईक हेही निवडणूक लढवत आहेत

प्रत्येक मतदान केंद्रावर स्थानिक पोलिसांसह जादा निमलष्करी दलाचे पोलिस तैनात करण्यात आले आहेत

पुराडा वन परिक्षेत्रातल्या येडापूर आणि कुरंडी कुपातील लाकडे जंगल कामगार सहकारी संस्थांनी तोडून वारवीच्या जंगलात ठेवली होती मात्र नक्षल्यांनी ती जाळून टाकल्याने वनविभागाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे शिवाय एटापछ्ठी आणि भामरागड तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे तोडून टाकत अडवणूक केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगांव इथं काल व्यापारी सत्यनारायण झंवर यांच्यावर चाकूहल्ला करून चोरांनी त्यांना ल्टण्याचा प्रयत्न केला होता या घटनेच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी सेनगांव बंदचं आवाहन केलं आहे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी शहरातले व्यापारी मोठ्या संख्येनं सेनगांव पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याचं व्रत्त आहे

संतोष मुंडे यांनी केली आपल्या संस्थेच्या वतीनंही या कामी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे सूर्य बरोबर डोक्यावर आल्यामुळे आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते आणि जणू काही ती गायब होते असा हा शून्य सावलीचा अन्भव सध्या उत्तरायण सुरु असल्यामुळे येत आहे

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कलर्स ऑफ औरंगाबाद समूह आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन काल शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये भरवण्यात आलं हे प्रदर्शन आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणार असून अधिकाधिक नागरिकांनी भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

अपघातस्थळी असंवेदनशीलपणे फोटो व्हिडीओ काढू नयेत तसंच मनामध्ये कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता अपघातग्रस्तांना त्वरित मदत करावी हा संदेश यावेळी देण्यात येणार आहे गुवाहाटी इथं उद्यापासून दुसऱ्या भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुध्द स्पर्धेला सुरुवात होणार आहे